सुक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

लसीकरणासाठी पात्र नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं पंतप्रधानांचं आवाहन

परीक्षा हे आयुष्याचं अंतिम ध्येय समजू नये पंतप्रधानांचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सल्ला

पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयात आता पाच दिवसांचा आठवडा मोदी लसीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतली

निवेदा आणि पंजाबच्या निशा शर्मा या दोन परिचारिकांनी पंतप्रधानांना लस टोचली

पुरीक्षा पे चर्चा परीक्षांची भीती न बाळगता त्यांचा एखाद्या उत्सवासारखा आनंद घ्यावा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे तसंच पालकांनी देखील आपल्या मुलांवर दबाव न आणता त्यांना परीक्षेचा आनंद घेऊ द्यावा असंही त्यांनी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी प्रथमच द्रदृष्य प्रणालीद्वारे बातचीत करताना संगितलं परीक्षांमुळे येणारा तणाव तसंच वाटणारी काळजी कशी दूर करायची यासाठीचे काही कानमंत्र त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सांगितले परीक्षा हे आयुष्याचं अंतिम ध्येय समजू नये पुढील प्रयत्नात अधिक चांगलं यश मिळण्याची कायमच संधी असते असंही त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितलं तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे द्यावेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले अरुणाचल प्रदेशच्या पुण्यो सुना आणि दिल्लीच्या विनिता गर्ग या विद्यार्थ्यांना त्यांनी प्रत्येक विषयाच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी आपल्यातील ऊर्जेची समान विभागणी करावी असं सांगितलं सुरुवातीला सर्वात कठीण विषय समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपलं लक्ष पूर्णपणे त्यावर केंद्रित करावं त्याकरता थोडा जास्त वेळ द्यावा सकाळच्या वेळात मन ताजंतवानं असल्यानं अभ्यास करण्यासाठी मन लवकर एकाग्र होतं म्हणून कठीण वाटणारे विषय किंवा धड्यांचा शक्यतो सकाळी लवकर इतर सोप्या विषयांच्या अगोदर अभ्यास करावा कुठलीही गोष्ट कठोर मेहनतीनं साध्य करू शकता येत असल्यानं आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करू नये असे अनेक मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले परीक्षा पे चर्चा या काल झालेल्या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आज सकाळी साडेदहा वाजता आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित केला जाणार आहे पश्चिम बंगाल प्रचार पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे

प्रचारासाठी आता केवळ एक दिवस शिल्लक असल्यामुळे सर्वच पक्षांचे प्रमुख प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी काल सिंगूर आणि हावडा सह चार ठिकाणी रोड शो घेतले तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुर्सेंग इथं जाहीर सभा घेतली तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कूचबिहार मध्ये रॅलीला संबोधित केलं कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे प्रचारक संयुक्त मोर्चाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत आहेत कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत आणि कॉंग्रेस नेते बी पी सिंग यांनी काल एकत्रितपणे दोमजूर इथं सभा घेतली

कोविड महाराष्ट् लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी लस नसल्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या सोबतच्या बैठकीत केल्याचं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं

हर्षवर्धन महाराष्ट्र सरकारच्या या भुमिकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी काल निवेदन प्रसिद्ध करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली काही राज्य सरकारं आपलं अपयश झाकण्यासाठी लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्याकरिता कोविड साथी बाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं डॉ हर्ष वर्धन यांनी या निवेदनात म्हटलं आहे गेल्या वर्षभरात कोरोनाची साथ हाताळताना देशाला जे धडे शिकायला मिळाले त्यापासून बोध घेऊन योग्य त्या उपायांची अंमलबजावणी करण्यात काही राज्यांनी दिरंगाई केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे

अशा स्वरुपाच्या वक्तव्यांबाबबतही हर्षवर्धन यांनी त्यांच्या निवेदनात चिंता व्यक्त केली असून कोविडचा मृत्यू दर कमीत कमी ठेवणे हा लसीकरणाचा मूलभूत उद्देश असल्याचं स्पष्ट केलं आहे लसींचा पुरवठा मर्यादित असेपर्यंत प्राधान्य गट ठरविण्याखेरीज दुसरा पर्याय नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे

जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून केवळ ई पास असल्यावरच प्रवेश देण्यात येणार आहे सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयं शिक्षण संस्था आणि बँका बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील

मध्य प्रदेश मध्य प्रदेश राज्यात सर्व सरकारी कार्यालयं आता आठवड्यातील पाच दिवस म्हणजेच सोमवार ते शुक्रवार पर्यंत सुरु राहतील असा निर्णय मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या उच्च स्तरीय बैठकीत घेण्यात आला पुढील तीन महिन्यांसाठी हा निर्णय लागू असेल कोरोना संकटाला रोखण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे याशिवाय राज्यातील सर्व शहरी भागात दररोज रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत संचारबंदी लावण्यात आली आहे

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी हे पत्र राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलं आहे

दृकश्राव्यप्रणालीद्वारे होणाऱ्या या बैठकीत वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत

नमस्कार